रिझर्व बॅंकेनं जाहीर केलेल्या पतधोरणात प्रमुख व्याज दर कायम डॉ हर्ष वर्धन मंबई गेल्या वर्षभरात कोरोनाशी लढा देण्याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारच्या गैरव्यवहाराचा आणि हलगर्जीपणाचा अनुभव आपण केंद्रीय आरोग्य मंत्री या नात्यानं घेतला आहे राज्य सरकारच्या या उदासीन वृत्तीमुळे संपूर्ण देशाच्या प्रयत्नांनाचं सुरुंग लावला आहे अशी परखड टीका केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी काल केली लसीच्या कमतरतेचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं राज्यात कोविड प्रतिबंधक लसींचा तुटवडा आहे असं राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर राजेश टोपे यांनी काल सांगितल्यानंतर डॉक्टर हर्ष वर्धन यांनी निवेदन प्रसिद्ध करून केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली महाराष्ट्रासह काही राज्य सरकारं आपलं अपयश झाकण्यासाठी लोकांचं लक्ष अन्यत्र वळवण्याकरता कोविड साथीबाबत भीती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत

अशा स्वरुपाच्या वक्तव्यांबाबबत हर्षवर्धन यांनी त्यांच्या निवेदनात चिंता व्यक्त केली असून कोविडचा मृत्यू दर कमीत कमी ठेवणे हा लसीकरणाचा मूलभूत उद्देश असल्याचं स्पष्ट केलं आहे सींचा पुरवठा मर्यादित असेपर्यंत प्राधान्य गट ठरविण्याखेरीज दुसरा पर्याय नाही असंही त्यांनी नमूद केलं आहे

केंद्र सरकारनं महाराष्ट्र राज्य सरकारला नेहेमीच सर्व आवश्यक मदत उपलब्ध करून दिली आहे आताही मदतीसाठी केंद्रीय पथकं राज्यात दाखल झाली आहेत पण राज्य सरकारकडून मात्र आवश्यक प्रयत्न केले जात नाहीत सध्या महाराष्ट्रात कोविड रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे सर्वाधिक मृत्यूही महाराष्ट्रातंच झाले आहेत इतकंच नाही तर चाचण्यांच्या तुलनेत नवीन कोरोनाबाधित आढळण्याचं प्रमाणही महाराष्ट्रात सर्वाधिक आहे हे चिंताजनक आणि धक्कादायक आहे असं हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणखी बऱ्याच उपाययोजना करण्याची गरज आहे आणि त्यासाठी केंद्र सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं

लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर असला तरी लस नसल्यामुळे अनेक केंद्र बंद ठेवावी लागत आहेत त्यामुळे लसीचा पुरवठा आम्हाला लवकर करा अशी मागणी त्यांनी केली होती देशामध्ये महाराष्ट्र राज्य हे एक नंबिचे लसिकरण करणारं राज्य आहे सध्याच्या पिरेड मध्ये यासगळ्या पँडेमिकला खऱ्या अर्थांनं आपल्याला लवकर कंट्रोल करायचा असेल तर अपल्यामध्ये प्रतिकारशक्ती निर्माण इम्य्निटी वाढवणं म्हणजेच ऍन्टीबॉडीज तयार करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी लसिकरणाचा मार्ग हा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे लसिकरण मोफत आहे लसिकरण सुरक्षित आहे आनि लसिकर तुमच्या घराच्या जवळ आहे

आता प्रश्न आहे की लस मिळत नाही काल रात्री मी काल मी पोटतिडकीनं विनंती केली की आम्हाला लस द्या लस पुरवली तर आमचा एक महत्वाचा प्रश्न सुटेल

ते कुणा विरोधात नाही त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावं त्यांचं नुकसान होऊ नये अशीच भूमिका असली तरी व्यापाऱ्यांनाही कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल त्यांच्या मागण्या सूचनांचा गांभिर्याने विचार करून उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल व्यापाऱ्यांना केलं राज्यातल्या विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी प्रतिनिधींसोबत ठाकरे यांनी द्रदूश्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते कुणाच्याही रोजी रोटीवर निर्बंध आणावेत अशी इच्छा नव्हती पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे सुविधाही अपू या पडण्याची वेळ येईल अशी स्थिती येण्याची शक्यता आहे त्यामुळे रस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका सरकारशी न लढता विषाणूशी लढा असं आवाहन ठाकरे यांनी केलं यावेळी झालेल्या चर्चेमध्ये विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते

परीक्षा कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन न करता त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे त्याच धर्तीवर आता नववी आणि अकरावीच्या परीक्षा देखील घेण्यात येणार नाहीत अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइनच होणार आहे या परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन पुढील दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार आहे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पूढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश दिला जाणार आहे याविषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील नववीतील विद्यार्थ्यांच्याही शाळा यंदा ऑनलाइनच झाल्या आहेत बहुतांश ठिकाणी प्रात्यक्षिकं सत्र परीक्षा चाचणी परीक्षा झालेल्या नाहीत अकरावीचे वर्गच नोव्हेंबरनंतर सुरू झाले आहेत त्यामुळे या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसं करायचं असा पेच शिक्षण विभागासमोर होता त्यावर परीक्षाच न घेण्याचा तोडगा काढण्यात आला आहे

कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्यानं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा होणार की नाही अशी शंका उपस्थित होत आहे

तसंच वैद्यकीय शिक्षण प्रणालीत येणाऱ्या संस्था लॉकडाऊनमधून वगळण्यात आल्या आहेत होमीओपॅथी नर्सिंग अशा विद्यापीठाशी संलग्न असणारे अभ्यासक्रम आणि विद्यालयं लॉकडाऊनमधून वगळण्यात आलेली आहेत असंही देशमुख यांनी स्पष्ट केलं पुरीक्षा पे चर्चा परीक्षांची भीती न बाळगता त्यांचा एखाद्या उत्सवासारखा आनंद घ्यावा असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे तसंच पालकांनी देखील आपल्या मुलांवर दबाव न आणता त्यांना परीक्षेचा आनंद घेऊ द्यावा असंही त्यांनी काल परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थी पालक आणि शिक्षकांशी प्रथमच दूरदूष्य प्रणालीद्वारे बोलताना संगितलं परीक्षांमुळे येणारा तणाव तसंच वाटणारी काळजी कशी द्र करायची यासाठीचे काही कानमंत्र त्यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सांगितले परीक्षा हे आयुष्याचं अंतिम ध्येय समजू नये पुढील प्रयत्नात अधिक चांगलं यश मिळण्याची कायमच संधी असते असंही त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना सांगितलं तर शिक्षकांनी विद्यार्थ्याना वेळेच्या व्यवस्थापनाचे धडे द्यावेत असं पंतप्रधान मोदी म्हणाले क्ठलीही गोष्ट कठोर मेहनतीनं साध्य करू शकता येत असल्यानं आपल्याला अवघड वाटणाऱ्या विषयांकडे दुर्लक्ष करू नये असे अनेक मंत्र पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिले परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद आज सकाळी साडेदहा वाजता आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवर प्रसारित केला जाणार आहे

वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली एलईडी बल्ब आणि एयर कंडीशनर निर्मितीसंदर्भात उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेलाही केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं तसंच भारताला जागतिक पातळीवरील उत्पादन केंद्र बनवण्यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरेल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला पुतधोरण रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काल जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरणामध्ये प्रमुख व्याजदर कायम ठेवण्यात आले आहेत

अश्या वेळी प्राण्यांच्या दर्शना बरोबरच चांगला वाटाड्या मिळणं म्हणजे दुग्धशर्करा योग तो जुळवून आणण्यासाठी चंद्रपूर मध्ये गाईड ग्रेडेशन हा प्रकल्प राबवला जाणार असून देशातला अश्या प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे ऐकू या या विषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून राज्यात व्याघ्र पर्यटनासाठी प्रख्यात असणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मार्गदर्शकांच्या मूल्यामापनाची प्रक्रिया राबविली जाणार आहे देशातला हा पहिलाच प्रयोग असून याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे वाघ हे इथले मुख्य आकर्षण असले तरी या प्रकल्पात बिबट गवा सांबर चितळ रानड्क्कर हे प्राणी प्रामुख्याने आढळतात अप्रतिम वन्यजीवसृष्टीचे दर्शन या बरोबरच आपल्या जंगल आणि पारंपरिक गोष्टींच्या ज्ञानाने पर्यटकांचा अनुभव अविस्मरणीय बनवणाऱ्या स्थानिक गाईडसची भूमिकाही तितकीच महत्त्वाची असते या प्रकल्पात बफर झोनमध्ये सुमारे अडीचशे गाईड असून ते गाईड पर्यटकांशी कसे वागतात ताडोबा बाबतची त्यांची माहिती अवगत भाषा याची लेखी आणि तोंडी चाचणी घेतली जाणार आहे

अभिलेखे योजना उरमानाबाद उस्मानाबाद जिल्हा परिषदे अंतर्गत ग्रामपंचायतींनी ग्रामपंचायत स्तरावरच्या विविध योजनांचे वार्षिक आर्थिक अभिलेख ऑनलाईन करुन राज्यात द्सरा क्रमांक मिळविला आहे याबद्दलची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर विजयकुमार फड यांनी दिली आहे जिल्हा बँक बीड बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आवश्यक सदस्यसंख्या पूर्ण न झाल्यामुळे नवीन संचालक मंडळ स्थापन होऊ शकले नाही आता बँकेवर शासनानं प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे प्रशासक मंडळाच्या अध्यक्षपदी औरंगाबाद विभागाचे अपर आयुक्त अविनाश पाठक आहेत सिंचन अमरावती अमरावती जिल्ह्यातली सिंचन प्रकल्पांची प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यास जलसंपदा लवकरच मिळेल आणि कामं पूर्ण झालेले प्रकल्प लवकरच कार्यान्वित होऊन जिल्ह्यातील सिंचनक्षमतेत भर पडेल असा विश्वास संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांनी काल सिंचन प्रकल्पांच्या आढावा बैठकीत व्यक्त केला

कंत्राटदारांची प्रलंबित देयकं देण्यात यावीत कामासाठी निधीची तरतूद करावी कागदपत्र मंजुरीच्या जाचक अटी बदलाव्यात अश्या मागण्या महासंघानं केल्या आहेत

या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते बोलत होते

मात्र ते जुने झाल्याने नवीन लॅपटॉपची करण्यात आलेली मागणी वर्धा जिल्हयात मंजूर करण्यात आली आहे

पाऊस शेतीमाल काळजी परभणी मराठवाङ्यात पुढील तीन दिवस वादळी वारे विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ग्रामीण कृषि हवामान सेवा विभागाच्या वतीनं वर्तवण्यात आली आहे